मात्र ईडीनं आतापर्यंत पवार किवा अन्य कुणालाही या प्रकरणी चौकशीसाठी बोलावलद्वीनाही पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचआदश्रलागू कलिआहत पक्ष कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालय परीसरात जमा होऊ नयअसं आवाहन पवार यांनी कल्ल आह देशम्यान राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी ज्यद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजार विंनी आश्र्य व्यक्त कल्वे आहा अहमदनगर जिल्ह्यात राळाणा सिद्धी इथं वार्ताहरांशी बोलतांना त्यांनी शिखर बँक घोटाळ्या संदर्भातल्या जवळपास वीस चौकशी अहवालात पवार यांचं नाव कुठहीी नसल्याचं सांगितलं ज व्रीषी नाहीत त्यांना विनाकारण अडकवू नय असं मत हजारय्रिनी व्यक्त कलि

निवडणुकीच्या रणनितीवर यावळी चर्चा झाली पक्षाचळीर्यकारी अध्यक्ष जा पी